ते तामिळनाडूतल्या तिरुचिरापल्ली इथं एका समारंभात बोलते होते

देशात साक्षरता मोहिमेची गती वाढवण्यासाठी विशेषतः प्रौढ साक्षरतेसाठी अधिक जोरदारपणे प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं नायडू म्हणाले

या केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सायबर गुन्हे हे सर्वंकषपणे आणि समन्वयानं सोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत

यावेळी शाह यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलही देशाला समर्पित केलं

या पोर्टलवर महिला आणि मुलांविरोधातील तक्रारी हाताळण्यासाठी अधिक प्राधान्य देण्यात येतं

ते काल नागरिक तक्रार निवारणावर आयोजित फेसबुकवरील लाईव्ह सत्रात बोलत होते या दृष्टीनं जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आवाज ए आम हे केंद्रशासित तक्रार निवारण केंद्र तयार करून मोठं पाऊल उचलण्यात आलं असल्याचं डॉ सिंग यावेळी म्हणाले लवकरच हे केंद्र सी पी जी आर एम एसया पोर्टलला जोडण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले ऑनलाईन तक्रार निवारणासाठी नागरिकांना नवीन उपक्रम सूचवता यावे यासाठी गेल्या वर्षी पाच नोव्हेंबरला सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन हॅकाथॉनची आज संपणारी मुदत उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं डॉ सिंग यावेळी म्हणाले

ताब्यात घेण्यात आलेल्या या लोकांची आज सुटका होण्याची शक्यता आहे मात्र माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यावरील निर्बंध अजूनही कायम आहेत

राष्टीय महामार्गावर एक खाजगी बस आणि टृक यांची धडक झाल्यानं दोन्ही वाहनात आग लागल्यानं हा अपघात घडला या अपघातात बसमधल्या दहा जणांचा जळून मृत्यू झाला आहे

शहरातल्या सिडको भागात असलेल्या अग्रसेन भवन इथं सायंकाळी पाच वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे धुळे नंदरबार जळगाव आणि किनवट या परिसरातल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन आरोग्य शेती जल जंगल जमीन जनावर आणि उर्जा या विषयांवर काम करणाऱ्या मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचं हे संमेलन आहे

पश्चिम क्षेत्राचे संघटनमंत्री संजय कुलकर्णी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहाणार आहेत

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी देश विदेशातून बौद्ध भिखू आले आहेत परिषदेत आज अनेक कार्यक्रम होणार आहेत

काल पुणे इथं खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका द्वेंटी द्वेंटी मालिकेच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात त्यानं सलामीचा फलंदाज ध्न्ष्क गुनतिलक याला बाद करून हा विक्रम केला

त्यापूर्वी संपलेल्या त्रिमाहीत औद्योगिक उत्पादनातल्या घसरणीनंतर उद्योगांच्या दृष्टीनं ही सकारात्मक बाब मानण्यात येत आहे